प्रदीप आवटे यांनी आज आकाशवाणीशी बोलताना स्पष्ट केलं

त्यात पुण्यातल्या रुग्णांची संख्या तीनवर पोचली असून मुंबईतले बारा जण बाधित आढळले आहेत पुण्यात बाधितांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांनाही संसर्ग झाला आहे कोरोनाबाधितांमध्ये ठाण्यातले तीन नागपूरमधले चार औरंगाबाद बूलडाण्यातले दोन आणि नांदेड नाशिक रायगड औरंगाबाद इथल्या एकेक रुग्णाचा समावेश आहे असंही डॉ

नववर्ष बदोबस्त नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला जाणार आहे

कोरोनामुळं राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी नववर्षाचं स्वागत घरातच करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे चारपेक्षा जास्त नागरिकांना मोटारीतून फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे त्याशिवाय हॉटेल रेस्टॉरंट आणि बार रात्री अकराच्या आधी बंद करण्यात येणार आहेत विनाकारण भटकती हुल्लडबाजी करणाऱ्यांविरुद्ध तसंच कोरोना नियमांच उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे याचबरोबर तरुणाई लगतच्या ग्रामीण भागाकडं वाळू नये या द्रष्टीनं जिल्हा पोलिसांकडूनही विशेष काळजी घेण्यात आली आहे

जिल्ह्यातल्या हॉटेलांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात असून ग्रामीण भागातल्या विविध घाटमार्गांवरही रात्रभर गस्त घातली जाणार असल्याचं ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आलं

या मार्गातल्या गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बहुतांश त्रटी द्र झाल्या असून उरलेल्या बाबी येत्या तीन दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येतील असं मोहोळ यांनी सांगितलं

बोर्डातर्फे ई छावणी पोर्टलद्वारे ही सेवा नागरिकांना देण्यात येणार आहे त्यामध्ये व्यवसाय परवाना इमारत आराखडे जन्मदाखले पाण्याचा जोड यांसारखी विविध कामं ऑनलाइन होणार आहेत देशातल्या कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या संयुक्त व्यवस्थापनासाठी संरक्षण मंत्रालयानं ई छावणी वेबपोर्टल तयार केलं आहे या पोर्टलमध्ये देशातल्या पाच कॅन्टोन्मेंट बोर्डांची निवड करण्यात आली असून त्यात पूणे कॅन्टोमेंट बोर्डाचा समावेश आहे असं बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितक्मार यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं पिंपरी व्यायामशाळा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या व्यायामशाळांमध्ये आता महिलांना व्यायामासाठी सकाळ संध्याकाळ प्रत्येकी एक तास राखीव ठेवण्यात येणार आहे त्यासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली असून नवीन वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे सेवाशुल्क तत्त्वावर चालवायला दिलेल्या व्यायामशाळांमध्ये महिलांसाठी सकाळी दहा ते अकरा आणि द्पारी तीन ते चार अशी वेळ ठेवण्यात आली आहे तर पालिका चालवत असलेल्या व्यायामशाळांमध्ये सकाळी नऊ ते दहा आणि संध्याकाळी चार ते पाच अशी वेळ निश्वित करण्यात आली आहे हवामान पुण्यात हवामान कोरडं असून थंडीचा कडाका कमी झाला आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत